मुख्यमंत्र्यांनी आज समाजमाध्यमांदवारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी रमजान ईद निमिताने राज्यातील मुस्लिम बांधवांना श्भेच्छा दिल्या

जूनमध्ये शाळा आणि शेतीचा हंगाम सुरु होत असल्याचे सांगून म्ख्यमंत्री म्हणाले की विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत ही लवकरात लवकर निर्णय होईल पालकांनी काळजी करू नये पूढची लढाई आणखी गंभीर असेल रुग्णांची संख्या वाढेल असे असले तरी घाबरून जाऊ नका राज्य शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य स्विधा उभ्या केल्या आहेत हेही म्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फूले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे याम्ळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली लॉक डाऊन मुळे कापसाची निर्यात तसेच जीनिंग प्रेस बंद असल्याने काप्स खरेदीची समस्या गंभीर झाली होती पण आता शेतकऱ्यांचा काप्स हा पावसाळ्यापूर्वी खरेदी करण्यासाठी भारतीय काप्स महामंडळातर्फे जिल्हास्तरावर खरेदी केंद्र वाढविण्यावर केंद्र आणि राज्य शासनाचा भर आहे असे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज सांगितलं अॅग्रोविजन या कृषीविषयक प्रदर्शनाच्या संस्थेमार्फत आयोजित विदर्भातील शेतकऱ्यांशी संवाद या ऑनलाइन समाज माध्यमांद्वारे ते नागपूरातून आज संवाद साधत होते याप्रसंगी राज्याचे पश्संवर्धन मंत्री सुनील केदार तसेच राज्याचे आपती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते खादय तेलाची मागणी वाढत असल्याने विदर्भातील पालकमंत्र्यांनी रब्बी पिकांमध्ये शेतकऱ्यांना सुर्य फूलासारखी तेलबिया पिकाची लागवड करावयास पूढाकार घ्यावा गडचिरोली भंडारा या पूर्व विदर्भातील मालगूजारी तलावात असणाऱ्या मत्स्यसंपदेच्या निर्यातीसाठी सुद्धा त्यांनी प्ढाकार घ्यावा गडचिरोलीमध्ये ताड माडाच्या झाडांपासून निरा निर्मितीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे असेही गडकरींनी यावेळी सांगितलं याप्रसंगी उपस्थित राज्याचे पश्संवर्धन मंत्री के सुनील केदार यांनी शेतकऱ्यांना कापसा ऐवजी मका लावण्यासाठी आवाहन केल मक्याच्या पिकामुळे पशुधनासाठी चारा तसेच कृक्कृटपालनासाठी खादय मिळण्याचे दहेरी हेतू साध्य होतील असेही त्यांनी सांगितलं गडचिरोली चंद्रप्रच्या जंगलव्याप्त भागांमध्ये औषधी वनस्पती तसेच मोहफ्ल उपलब्ध असून मोहफ्लापासून सॅनेटायझर निर्मितीसाठी गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्पनिर्मतीचा मानस असल्याचे वडेटटीवार यांनी सांगितल या ऑनलाईन संवादामध्ये शेतकऱ्यांनी समाज माध्यमांदवारे त्यांचं प्रश्न मांडले ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सण उदया सोमवारी साजरा होणार आहे दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद ब्खारी यांनी काल सायंकाळी ही माहिती दिली राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री श्री नवाब मलिक यांनी ईद उल फितर रमजान ईद निमित राज्यातील जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करावी असे आवाहन त्यांनी केले आहे

या साहित्य सामुग्रीत मॉरिशसच्या जनतेसाठी कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असलेली औषधं तसच भारतीय आयुर्वेदिक औषधांचा समावेश आहे भारतीय रेल्वेकड्जन संपूर्ण देशात एक जूनपासून रेल्वे सेवा स्रू केली जाणार आहे प्रवाशांना आरक्षण केलेल्या स्थानकाशिवाय अन्य स्थानकावर रेल्वेतून खाली उतरता येणार नाही या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवावं लागेल आणि इतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे वातान्कूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडशीट पांघरूण उशी बेडरोल हे साहित्य मिळणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी कर्जम्क्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली

त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यापारी बँक सहकारी संस्था ग्रामीण बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे असे गृहित धरुन यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत असेही श्री पाटील यांनी संगितले राज्यातली सध्याची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता रेड झोनमधली विमानतळं सरू करणं अत्यंत धोकादायक आहे असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे लाळेचे नम्ने घेऊन चाचणी केल्याशिवाय प्रवाशांचं केवळ थर्मल स्कॅनिंग करणं प्रेसं नाही रिक्षा टॅक्सी बस सेवा मोठ्या प्रमाणात चालवणंही शक्य नाही त्यामुळे कोरोनाबाधित प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तिथला धोका वाढवणं च्कीचं आहे असं त्यांनी ट्विटर संदेशादवारे म्हटलं आहे

यापैकी दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात आणि दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत

अमरावती इथं आज पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले

आदिवासींचे कैवारी असल्याचं भासवून त्यांच्यावरच अत्याचार करण्याचं काम नक्षलवादी करत असतील तर ते खपवून घेणार नाही असा इशारा देत गडचिरोली जिल्ह्यात गजामेंढी इथल्या नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी केली पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गावकऱ्यांचं कौतुक केलं असुन नक्षलवादयांसोबत कार्यरत असलेल्या आदिवासी तरुण तरुणींनी नक्षलवाद्यांच्या आमिषाला बळी न पडता आत्मसमर्पण करावं असं आवाहन केलं आहे

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल या महापालिकांचे मुख्य आरोग्य सचिव आणि पालिका आय्क्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फेरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला

या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना संसर्गाच्या द्पटीचा वेग तसंच मृत्यू दर देशाच्या अन्य भागापेक्षा जास्त आहे